अध्यक्षपदी निवड केंद्रीय सांख्यिकी विभागाकडून सातव्या आर्थिक गणनेस सुरूवात

आणि आज सर्वत्र संविधान दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकार विश्वासदर्शक ळ्यवाला सामोरे न जाता कोसळले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला वेगानं घडलेल्या या नाटकीय घडामोडीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वप्रथम उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानं हे सरकार अल्पमतात आलं

अवघ्या चारच दिवसात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील हे सरकार कोसळलं मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की अजित पवारांच्या राजीनाम्यामुळं आमच्याकडं बद्दमत उरलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्यानं आम्ही सत्ता स्थापन केली होती असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं सर्वोच्च व्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवारांनी आपणास भेटून काही कारणानं सरकारमध्ये राहण्यास असमर्थता व्यक्त करीत अजित पवार यांनी आपल्याकडे राजीनामा दिल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्यामुळं आम्ही सत्ता स्थापन केली होती आणि ज्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला आम्ही देखिल हा विर्णय घेतला की कूठलाही घोडेबाजार न करता आम्ही देखिल याठिकाणी राजीनामा देऊ म्हणून ही पत्रकार परिषद संपल्यानंतर मी राज्यपालांकडे जाणार आहे आणि माझा राजीनामा त्याठिकाणी सोपवणार आहे आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचं सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे आज सकाळी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्व व्यायालयानं महत्वपूर्ण विर्णय देत उद्या पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला होता तसंच या मतदान प्रक्रियेचं थेट प्रसारण करण्याचा आदेशही देण्यात आला होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च व्यायालयानं हा विर्णय दिला हंगामी विधानसभा अध्यक्षाची निवड करुन नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी तसंच बहुमत चाचणी घेण्यात करण्यात यावी बहुमत चाचणी गुप्त मतदानातून घेण्यात येवू नये असं व्यायालयानं आपल्या विर्णयात स्पष्ट केलं होतं सर्वोच्च व्यायालयाच्या या विर्णयानंतर द्रपारी राज्यातील सत्ता संघर्षाला वेगळं वळण आलं दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेचं विशेष सत्र उद्या सकाळी आठ वाजता बोलावलं आहे भारतीच जनता पार्टीचे आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राजभवनात राज्यपालांनी त्यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ दिली कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत उद्या होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर त्यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून उद्या होणाऱ्या विधीमंडळाच्या बैठकीची कारवाई त्यांच्या अध्यक्षतेखाली होईल

हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेले पोलिस सैन्यदलाचे जवान आणि हल्ल्यात बळी पडलेले सर्वसामान्य नागरिक यांना आज म्बईत माजी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं मुंबई पोलिस जिमखान्यात पोलिस स्मारक परिसरात झालेल्या या अभिवादन सभेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभागी होत आदरांजली अर्पण केली

या मोहिमेचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहणार आहे पृथ्वी निरीक्षक उपग्रहामुळं नागरी नियोजन पायाभूत सुविधांचा विकास आणि सागरी किनारपट्टीचा वापर या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यासपूर्वक मार्गदर्शन मिळणं शक्य होणार आहे अयोध्या निकालप्रकरणी आपण पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याचं सुत्री केंद्रीय वक्फमंडळचे अध्यक्ष जुफर फारूखी यांनी म्हटलं आहे

जम्मू कश्मीरमध्ये प्लवामा जिल्ह्यातल्या द्र्बगाम इथं स्रु असलेल्या चकमकीमध्ये काल एक अतिरेकी ठार झाला मात्र वेढा घातलेल्या क्षेत्रामध्ये आणखी एक अतिरेकी असण्याची शक्यता आहे

केंद्र सरकारला विविध योजनांसाठी आवश्यक असणारी माहिती प्रविण्यासाठी केंद्रीय सांख्यिकी विभागाकड्न सातव्या आर्थिक गणनेस आज स्रुवात झाली भंडारा इथं केंद्र शासनाच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक गणना घेतली जात आहे ही गणना सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि सीएससी ई गव्हर्नन्स सव्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विदयमानं केली जाणार आहे

जनतेच्या हितासाठी चांगली धोरणे आखता यावी नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजा ओळखून त्यांना हव्या तशा योजना सुरु करता याव्यात या करीता आर्थिक गणना हाती घेण्यात आली आहे नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणक माहिती गोळा करतील असं जिल्हाधिकारी प्रदीपचंद्रन आणि जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी सांगितलं या गणनेत घरग्ती उपक्रमांसह शेती आणि बिगर शेती क्षेत्रातील वस्तू सेवा उत्पादन किंवा वितरणात ग्ंतलेल्या सर्व आस्थापनाचा समावेश असेल ही गणना पेपरलेस असून यासाठी मोबाईल टॅबचा वापर करण्यात येणार आहे नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे स्वच्छता पाणी वीज अतिक्रमण मुक्तता अशा नागरिकांच्या समस्या आहेत या समस्यांवर मात करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे त्यांच्या सूचना आणि संकल्पना मिळविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत शहराच्या विकासात नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग करणे हा आपला उद्देश आहे यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासह त्यांच्या सूचना आणि संकल्पनांचा कसा उपयोग करता येईल यासाठी प्रयत्न करावं आपलं नागपूर शहर हे प्रत्येक नागपूरकराच्या स्वप्नातील शहर म्हणून प्ढे यायला हवं यादृष्टीने प्रत्येकानं कार्य करा असं प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केलं मनपा क्षेत्रातील झोन निहाय समस्या आणि त्याचे निराकरणासंदर्भात आज महापौर संदीप जोशी यांनी लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमध्ये आढावा बैठक घेतली नागपूर महानगरपालिका आणि असोसिएशन फॉर रिसर्च एण्ड ट्रेविंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संय्रक्त विद्यमानं अपूर्व विज्ञान मेळव्याचं आयोजन उद्यापासून रविवार एक डिसेंबरपर्यंत करण्यात आलं आहे राष्ट्रभाषा भवन इथं होणाऱ्या या मेळाव्याचं उद्घाटन महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते होणार आहे

संसदेनं संविधान स्वीकारण्याला संतर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमितानं संसदेच्या दोन्ही सभागृहांची आज संयुक्त सभा घेण्यात आली या संयुक्त सभेला राष्ट्रपती संबोधित करत होते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी केलेल्या भाषणात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी संविधानानं दिलेल्या हक्कांचा वापर करण्यासह संविधानानं नेमून दिलेल्या कर्तव्यांचं पालन करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं संविधान दिवस आज सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे

भारतीय संविधानाची ओळख सर्वांना असायला हवी असं मत संविधान फाऊंडेशनचे संस्थापक आणि माजी प्रशासकीय अधिकारी ई

खोब्रागडे यांनी आकशवाणीशी बोलताना व्यक्त केलं

हे जे आपल्या देशाचं संविधान आहे हे लोकांसाठी आहे लोकांच्या हितासाठी आहे राज्यकारभाराची दिशा देणारा आहे राज्यकारभार त्यावुसार चालतो देशात एक सुशिक्षित नागरिक म्हणून आपल्याला माहित असलं पाहिजे

मला पुढं जाण्याची संधी मिळते आहे मला शिक्षणाची संधी मिळते मला कुळलाही व्यवसाय करण्याची संधी मिळते मला कुठंही जावून राहण्याची संधी मिळते मला बोलण्याचं स्वातंत्र आहे मला वागण्याचं स्वातंत्र आहे त्याच्यात बंधन आहेत पण मला काही मिळणार असेल मला पुढं जाण्याचं प्रगती करण्याचं जर माध्यम काही असेल मग कायद्याच्या रूपातून असेल योजनेच्या रूपातून असेल कार्यक्रमाच्या रूपातून असेल त्याचा सोर्स जो आहे ते संविधान असेल